राधाकृष्ण विखे पाटील जयदत क्षीरसागर आशिष शेलार संजय क्टे स्रेश खाडे डॉक्टर अनिल बोंडे प्राचार्य अशोक उईके आणि डॉक्टर तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्री म्हणून तर योगेश सागर अविनाश महातेकर संजय उर्फ बाळा भेगडे डॉक्टर परिणय फ्के आणि अतूल सावे यांना राज्यमंत्री म्हणून राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी म्ंबईत राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली दरम्यान विष्णू सावरा राजक्मार बडोले प्रवीण पोटे दिलीप कांबळे प्रकाश मेहता आणि अंबरिश अत्राम या मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्याकडे सुपूर्द केले असून म्थ्यमंत्र्यांनी त्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत

ते आज म्ंबईत सहयाद्री अतिथी वार्ताहर परिषदेत बोलत होते

समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम या सरकारनं केलं असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला दिलेलं आश्वासन अर्थसंकल्पात प्रतिबिंबत होणार असल्याचं स्पष्ट केलं विरोधी पक्षाची सामान्य जनतेशी असलेली नाळ त्टली असल्याची टीका त्यांनी केली निवडणूक आयोगानं आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूकीची घोषणा केली

राज्यसभा सदस्य अमित शहा स्मृती ईराणी रविशंकर प्रसाद आणि अच्य्तानंद सामंत हे लोकसभेवर निवडून गेल्याम्ळे तर प्रताप केसरी देब आणि सौम्य रंजन पटनाईक हे ओडीशा विधीमंडळात निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे या प्रत्येक जागेसाठी वेगवेगळी अधिसूचना काढली जाईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे ससंदेच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यासाठी सहकार्य करावं आणि जनहिताच्या मुद्यांवर एकत्रितपणे चर्चा करावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज नवी दिल्ली इथं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित सर्वपक्षीय सभागृह नेत्यांच्या बैठकीत बोलत होते ससंदेत राष्ट्रीय महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करायला सरकार नेहमीच तयार आहे असं ते म्हणाले नवनिर्वाचित संसद सदस्यांचं त्यांनी स्वागत केलं आणि त्यांची नवी उर्जा संसदेच्या कामात चैतन्य आणेल अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली सर्व राजकीय पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून देशाच्या प्रगतीच्या दिशेनं अथक काम केलं पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करत आहोत का याचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं

संसदेचं कामकाज गोंधळाविना स्रळीत पार पाडण्याबाबत या बैठकीत सर्वांनी सहमती व्यक्त केली त्रिवार तलाक राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांमधल्या शिक्षक भरतीमधलं आरक्षण आधार तसंच इतर विधेयकं चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे

असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं

आजच्या सर्वपक्षीय बैठकीला केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग थावरचंद गहलोत आणि अर्जुन राम मेघवाल तसंच काँग्रेसचे ग्लाम नबी आझाद आणि आनंद शर्मा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया स्ळे द्रम्कचे टी आर बालू तृणमुल काँग्रेसचे डेरेक ओ ब्राएन नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दल्ला अण्णा द्रम्कचे नवनीत कृष्णन समाजवादी पार्टीचे राम गोपाल यादव इत्यादी नेते उपस्थित होते व्यवहारांचं डिजिटायझेशन मोठ्या प्रमाणात होऊ लागलं असल्यानं सायबर ग्न्हे वाढण्याची शक्यता आहे या आव्हानाला सामोरे जाण्याच्या सज्जतेमुळे महाराष्ट्र पोलीस दल देशात सायबर पोलिसिंगच्या दृष्टिनं अव्वल ठरणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे वांद्रे इथल्या सायबर गुन्हे पोलीस ठाणं तसंच सायबर गुन्हे पोलीस उपायुक्त कार्यालय आणि निवासस्थानांचं भूमिपूजन म्ख्यमंत्र्याच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते राज्यात सर्व जिल्ह्यात मिळून चाळीस सायबर लॅब स्थापन केल्या असल्याची माहितीही म्ख्यमंत्र्यांनी यावेळी दिली सरकारनं राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा आणि कायदा करून मंदिर बनवावं अशी मागणी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे ते आज अयोध्येत बातमीदारांशी बोलत होते

त्यानंतर त्यांनी बातमीदारांशी संवाद साधला अयोध्येत राम मंदिर लवकर बांधलं जावं अशी झनतेची इच्छा आहे असं ते म्हणाले

पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला

होतकरू आणि सर्जनशील दिग्दर्शक आणि कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांना हक्काचं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं व्यासपीठ मिळवून देणं हा हया महोत्सवाचा प्रमुख हेतू आहे

मराठी विज्ञान परिषदेनं राज्य स्तरीय विज्ञान कथा स्पर्धा आयोजित केली असून यंदाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वय आणि विषयाचं बंधन नाही

राज्यात सर्व रेशन दुकानांमधे शिधापत्रिकाधारकांना महिन्याच्या कोणत्याही दिवशी धान्य उपलब्ध करुन देणं बंधनकारक असल्याचं राज्याचे अन्न आणि नागरी प्रवठामंत्री जयक्मार रावत यांनी म्हटलं आहे या संदर्भात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून सर्व अधिका यांना या परिपत्रकाची अंमलबजावणी करायचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं येत्या दोन दिवसात कोकणात अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्रळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता क्लाबा वेधशाळेनं व्यक्त केलं आहे रायगड रत्नागिरी सिंदुधर्ग या जिल्हयामधे त्रळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे याकाळात मराठवाड्यात हवामान कोरडं राहील